जी ट्वेंटी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते गेले होते दरम्यान ब्यूनर्स आयर्स इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेमधे झालेल्या बैठकीत अमेरिका वगळता सर्व राष्ट्रांनी हवामान बदलाविषयीच्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यावर सहमती दर्शवली ब्राझिलच्या शेती आधारित उद्योगांना हानीकारक ठरणाऱ्या कोणत्याही करारावर स्वाक्षरी करणार नाही असं ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष जेयर बोल्सोनारो यांनीही यावेळी जाहीर केलं

या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा यांचं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वागत करणं हा भारताचा सन्मानच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे रामाफोसा यांच्या भेटीनं दोन्ही देशातले व्यापार आणि जनतेमधले संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे

शेतमालाची कमीत कमी नासाडी होईल याद्रष्टीनं कृषी आणि उद्योगांमधले संबंध अधिक मजबूत करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं

डिजिटल स्काय या पोर्टलच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात येत आहे सरकारनं यंदाच्या ऑगस्टमध्ये डोनच्या सुरक्षित उड्डाणाशी संबंधित हवाई वाहतूक नियमांची घोषणा केली होती

विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक सभा घेत आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि बहजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी काल राजस्थानात विविध ठिकाणी सभा घेतल्या तेलंगणातल्या प्रचार सभांमध्ये भाजपा काँग्रेस तेलंगणा राष्ट्र समिती आणि इतर राजकीय पक्ष मतदारांनी सहकार्य करण्याचं आवाहन करत आहेत

धारुरकर यांनी व्यक्त केलं आहे आगरताळा इथं आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय लेखक परिषदेत ते काल बोलत होते अनेक समस्यांचं आणि वादविवादांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला देशाची सांस्कृतिक प्रक्रिया समजून घ्यावी लागेल असं ते म्हणाले

नवी मुंबईतलं केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संशोधन केंद्र मत्स्य विद्यापीठात विलीन करु नये अशी मागणी राज्यातल्या मच्छिमार आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे हे केंद्र विलीन केल्यास राज्यातल्या मत्स्य व्यवसायावर दुष्परिणाम होऊन नुकसान होईल अशी तक्रार करणारं निवेदन त्यांनी काल ग्रहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना दिलं

संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल तर आज दुसरा सामना संध्याकाळी पाच वाजता कॅनडा आणि दक्षिण आफ्रीकेदरम्यान होणार आहे